प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा घेऊन एकमतानं मोफत लसीकरणाचा निर्णय झाल्याचं मलिक यांनी सांगितलं या लसीकरणासाठी स्वस्त दरात चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक निविदा काढण्यात येणार आहे राज्य सरकारच्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली असल्याचं ते म्हणाले मागच्या कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली होती सर्वांमध्ये एकमत झालं होतं की कुठेतरी आपण आपल्या या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला मोफत लवकरात लवकर व्हॅक्सीन द्यायचं आहे त्याबाबतीत मुख्यमंत्री यांचा होकार होता उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच जाहीर केलेलं आहे की लस खरेदीसाठी जागतिक टेंडर बोलावून जी चांगली लस असेल स्वस्त दरात आम्हाला उपलब्ध करुन देईल महाराष्ट्र सरकार आपल्या तिजारीतून हा कार्यक्रम हाती घेणारच आहे लवकरात लवकर त्या बाबतीत टेंडर काढण्यात येणार आहे

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार आहेत

हे सर्व प्रकल्प तातडीनं कार्यान्वित करावेत असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले आहेत दरम्यान वैद्यकीय वापराशिवाय इतर कोणत्याही उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा न करण्याचे निर्देश केंद्रीय गृह विभागानं दिले आहेत देशात वाढता कोरोना विषाणू संसर्ग आणि ऑक्सीजनची वाढती मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असून ग्रह विभागानं काल यासंदर्भातला आदेश जारी केला

आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देश आत्मविश्वासानं भारलेला होता मात्र या द्सऱ्या लाटेनं पुन्हा देशाला हादरवून टाकल्याचं ते म्हणाले आपल्याला हे युद्ध जिंकण्यासाठी तज्ञ आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असून राज्य सरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण शक्तीनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं असल्याचं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधानांनी कालच्या भागात देशातल्या डॉक्टर्स परिचारिका रुग्णवाहिका चालक यांच्याशी थेट संवाद साधला मुंबईच्या भारतीय डॉक्टर्स महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शशांक जोशी यांचे अनुभव पंतप्रधानांनी जाणून घेतले

जोशींनी आकाशवाणीशी बोलताना आपला अन्भव या शब्दांत कथन केला

या द्रसऱ्या लाटेमध्ये आपल्याला ही लाट सामोरे जाऊन याच्यातून आपल्याला सुरक्षित बाहेर यायचं आहे

आपल्याला स्वत जबाबदारीने कोविडच्या बाहेर पडायचं आहे आणि याच्यासाठीच आपण सगळे प्रयत्नशील आहोत

केंद्र सरकारनं हात आखडता घेतल्यामुळे राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

लसीचा तुटवडा असल्यानं फक्त आठ केंद्रांवरच लसीकरण सुरू होतं

आमदार कैलास गोरंट्याल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांवेळी उपस्थित होते या कोविड केंद्रात सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणं असलेल्या बाधितांना ठेवण्यात येणार असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं

परभणी शहरासह जिल्ह्यात कोविड बाधितांचा उपचार सुरु असलेल्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना जिल्हा प्रशासनानं प्राणवायूचा पुरवठा केला आहे पुणे जिल्ह्यातल्या चाकण इथून आलेला प्राणवायूचा टँकर पोलिस बंदोबस्तात औद्योगिक वसाहतीतल्या साठवणूकीच्या ठिकाणी नेला गेला

त्यामुळे जिल्ह्यात सध्या प्राणवायूचा तुटवडा नाही असं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे दरम्यान परभणी जिल्ह्यात शासकीय कोविड केंद्रावर खासगी डॉक्टरांचं पथक रुग्णांच्या सेवेत दाखल झालं आहे जिल्हा शासकीय रुग्णालय आयटीआय तसंच जिल्हा परिषद नूतन इमारतीसह अन्य शासकीय कोविड केंद्रातली मनुष्यबळाची कमतरता ओळखून खासदार संजय जाधव आमदार डॉ राहुल पाटील जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी खासगी डॉक्टरांबरोबर घेतलेल्या बैठकांमधून वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याचं आवाहन केलं होतं त्या आवाहनाला खाजगी डॉक्टरांनी प्रतिसाद दिला

कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे

शासकीय रक्तपेढीनं रक्तसंकलन केलं

भारतीय जैन संघटनेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला लातूर महानगरपालिकेनं रक्तदान केल्याचं प्रमाणपत्र दाखवणाऱ्यांना कोविड लसीकरणात प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे शहरातल्या कोणत्याही रक्तपेढीत रक्तदान करण्याचं आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे

या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना दिले आहेत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना पालकमंत्री मुंडे यांनी केली आहे

झरी बोबडे टाकळी जोड परळी तसंच पिंगळी कोथाळा इथं काल कोरोना विषयक जनजागृती अभियानाचा प्रारंभ आमदार पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोविड संसर्गासाठीचे उपचार सुरू होते बनारस घराण्याच्या शास्त्रीय गायकीचं प्रतिनिधीत्व करणारे राजन मिश्रा यांनी आपले धाकटे बंधू साजन मिश्रा यांच्या संगतीने देशविदेशात गायनाचे अनेक कार्यक्रम सादर केले

पंडित राजन मिश्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी द्ख व्यक्त केलं आहे

पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर यासारखी जवळपास दहा हजार गाणी त्यांनी लिहिली गेल्या काही वर्षांपासून ते पक्षाघातानं आजारी होते

फुले शाहू आंबेडकरवादी विचारांची मशाल सदैव प्रज्वलित ठेवत चौफेर लिखाणाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ निस्वार्थीपणे त्यांनी खेड्यापाड्यात पोहोचवली तमाशा जलसा कव्वाली जयंतीचे कार्यक्रम आकाशवाणी द्रदर्शनवरील कार्यक्रम तबकड्या कॅसेट सीडी व्ही सीडी ऑडिओ सीडी आणि अलीकडच्या काळात नुकत्याच एका ई बुक साठीही त्यांनी काही गझल लिहिल्या

गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर इथं कोविडसंसर्गावर उपचार सुरु होते त्यांनी सलग वीस वर्षे काँग्रेसकडून वरोरा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आमदार पालकमंत्री या पदांसह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाची जवाबदारी देवतळे यांनी यशस्वीपणे सांभाळली

नुकताच त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला होता त्यांच्या निधनानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोकभवना व्यक्त होत आहे

मुल्ला हे काँग्रेस पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे मराठवाडा समन्वयक होते